कोरोना आकडेवारी राज्यात काल शुक्रवारच्या तुलनेत कोरोना चाचण्यांची संख्या वाढूनही नवीन कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी झाली त्यामुळे चाचण्यांच्या तूलनेत कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण काही अंशी कमी झालं

मात्र हे प्रमाण अजूनही आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा जास्तच आहे

नाशिक पिंपरी चिंचवड औरंगाबाद महापालिकेसह बुलडाणा जिल्ह्यात काल पाचशेपेक्षा जास्त नवबाधित आढळले

मख्यमंत्री मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्यामुळे राज्यात संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल आणि उपाहारगृहांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन करुन कडक टाळेबंदी लागू करण्यास भाग पडू नये हा शेवटचा इशारा आहे असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं राज्यातल्या या व्यावसायिकांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आणि त्यांना सहकार्याचं आवाहन केलं पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचं असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचं भान ठेवावं असं मुख्यमंत्री म्हणाले

या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनानं कोरोना प्रसासर नियंत्रणासाठी अतिरिक्त खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत

मावळ तालुक्यात सर्वात कमी म्हणजे अवघे दोन हॉटस्पॉट आहेत पुणे जिल्ह्यात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचं आढळून आलं आहे

यावर्षी सिंधुद्ग जिल्ह्यात शिमगा उत्सव होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यानुसार सर्व मंदिर विश्वस्त आणि पालखीधारक यांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर रॅपिड अँटिजेन चाचणी करुन घेणं आवश्यक असून सर्व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक पदाधिकारी यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच धार्मिक कार्यक्रम पार पाडण बंधनकारक राहणार आहे तसंच सर्व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक पदाधिकारी यांनी कमीत कमी ग्रामस्थ आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेन्सार भेटीसाठी जाण्याची दक्षता घ्यावी

त्याकरिता ग्राम नियंत्रण समिती यांनी शाळा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारावेत या स्क्रिनिंग सेंटर बाबत फ्लेक्स व्दारे जनजागृती करावी असं आवाहन करण्यात आलं आहे या आदेशाच उल्लंघन झाल्यास आणि कोरोनाचा शिरकाव मोठया प्रमाणात दिसून आल्यास ते पूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचं आदेशात म्हटलं आहे

उपाययोजना धुळे शहरात कोरोनाचा फैलाव वेगानं होत असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका त्वरेनं विविध उपाय योजना राबवत आहे

तसंच कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी प्रतिबंधित क्षेत्रातली सर्व फिरती कोरोना चाचणी केंद्रं सुरु करावीत असे आदेश महापौर चंद्रकांत सोनार यांनी दिले आहेत

नायडू सांसर्गिक रुग्णालयात बसवलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकमुळे आता महापालिकेच्या अन्य रुग्णालयांनाही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही असा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे

या रुग्णालयातून महापालिकेच्या लायगुडे बोपोडीतील खेडेकर आणि दळवी रुग्णालयात ऑक्सिाजनचे ड्युरा सिलेंडर भरून नेता येणार आहेत त्यामुळे या सर्व रुग्णालयांतही आता ऑक्सिजनचा त्टवडा भासणार नाही अशी खात्री प्रशासनानं दिली आहे

काल सकाळपासूनच बाजारपेठा संपूर्णपणे बंद असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता अनेक ठिकाणी फक्त प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिसून आले बैठक अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहर आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आढावा बैठक घेतली नागरिकांनी गर्दी टाळावी मास्क वापरावा असं आवाहन थोरात यांनी यावेळी केलं संचारबंदी भंडारा जिल्ह्यात कालपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे

जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसार्गावर नियंत्रण आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन होण्याच्या दृष्टीने जिल्हा नाविन्यता परिषदेने हा निर्णय घेतला आहे याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं नमस्कार